काही ठळक बातम्या

संस्थेमार्फत करण्यात यावं असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

उजेडात आणल्या असं नागप्रचे मावळते पोलीस आय्रक्त श्री

व्यंकटेशम् यांचं प्रतिपादन

या विषयावर भाजपा अध्यक्ष श्री अमित शाह त्यांचं म्हणणं मांडत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीम्रळं त्यांचं बोलणं पूर्ण होऊ शकलं नाही सभापती श्री

व्यंकय्या नायडू यांनी वारंवार आवाहन करूनही गदारोळ सुरू राहिल्यानं सभापतींना सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं तुणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मूख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी या नोंदणी पुस्तिकेच्या प्रक्रियेबाबत केलेल्या विधानांवर टीका करत राष्ट्रीय स्ररक्षेच्या मुद्याबाबत अशी बेजबाबदार विधानं कोणीही करू नयेत असं संसदीय कामकाजमंत्री श्री अनंतकुमार यांनी आज म्हटलं काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांनी आपण भारतीय नागरिकांच्या बाजूनं आहोत का घुसखोरांच्या हे ठरवावं असंही श्री अनंतकुमार म्हणाले चीनसोबतचा डोकलाम वाद राजकीय परिपक्वतेच्या आधारे पूर्णपणे सोडवल्याचं तसंच तिथल्या भारतीय भूभागात कणभरही बदल झाला नसल्याचं परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत सांगितलं तृणमूल काँग्रेस सदस्य श्री सुगत बोस यांच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती श्री शी जिनपिंग यांची यावर्षीच्या एप्रिल महिन्यात झालेली भेट अतिशय यशस्वी ठरल्याचंही श्रीमती स्वराज यांनी यावेळी सांगितलं मालवाहतूक करणाऱ्या जहाजांची उपलब्धता तात्काळ समजावी यासाठी भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणानं तयार केलेल्या एका समर्पित पोर्टलचं काल उद्घाटन झालं या पोर्टलच्या माध्यमातून जहाजांचे मालक आणि मालवाहतूक कठ इच्छिणारे अशा सर्वांनाच उपलब्ध जहाजांची सद्यस्थिती तात्काळ समजू शकणार आहे विविध राष्ट्रीय जलमार्गांची क्षमता विकसित करण्याच्या द्रष्टीनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे प्राधिकरणाच्या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागानं हे पोर्टल विकसित केलं आहे भारतात अंतर्गत जलवाहत्रकीला प्रोत्साहन देण्याच्या प्राधिकरणाच्या वचनबद्धतेच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती नूतन ग्रहा बिस्वास यांनी सांगितलं कोकण रेल्वेच्या कोल्हापूर वैभववाडी मार्गाचं काम लवकरच स्रुरु होणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आयोजित कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

प्रभू यांनी यावेळी सांगितलं कोकण रेल्वेच्या सेवेत सुधारणा करतानाच अधिकाअधिक गावं कोकण रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी दहा नवीन स्थानकं उभारली जात असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या आरोग्य स्रविधांचं मॅपींग सल्लागार संस्थेमार्फत करण्यात यावं जेणेकरून आवश्यक त्या उपाय योजना करण्यासाठी त्याचा लाभ होऊ शकेल असे निर्देश देतानाच शासकीय ठग्णालयांमध्ये येत्या काही काळात औषधांची कमतरता भासू नये म्हणून स्थानिकस्तरावर औषध खरेदीच्या मर्यादा वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई इथं आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत घेतला ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य केंद्रामध्ये पावसाळ्याच्या काळात औषधांची कमतरता भास् नये यासाठी आपत्कालिन परिस्थितीत स्थानिकस्तरावर औषध खरेदीचे अधिकार वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना आकस्मिक औषध खरेदीसाठी पाच हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादा आहेत त्या वाढवून आता एक लाख रुपये करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सरकारच्या विविध विभागांना लागणारी औषधं हाफकीन महामंडळामार्फत खरेदी करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे त्यानुसार या महामंडळाचं सक्षमीकरण करून त्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देतांनाच खरेदीची प्रक्रिया गतिमान करावी ई निविदेचा कालावधी कमी करतानाच औषध खरेदी करताना खरेदी धोरणात आवश्यक तो बदल करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रण्यतिथीनिमित्त तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला मंत्रालयात आदरांजली वाहिली यानिमित्त नागपूर शहरासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यातील सहकारी ग्रहनिर्माण संस्थांचं कामकाज अधिक लोकाभिम्रुख आणि पारदर्शक करण्यासह त्याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ सुस्पष्ट आणि परिपूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत मान्यता देण्यात आली या सुधारणांमुळं सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित नियमांमध्ये स्वतंत्र तरतुदी समाविष्ट झाल्या आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील तरुणांना कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा आरक्षणासबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला त्याचबरोबर एम फील आणि पी एच डी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीमार्फत फेलोशिप देणे आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रण्यात अद्ययावत मार्गदर्शन केंद्र उभारण्याचा तसंच इतर ठिकाणी मार्गदर्शन घेणाऱ्यांचे शुल्क भरण्यासंदर्भात योजना तयार करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई इथं दिली मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीत आतापर्यत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले

या कालावधीतील व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क आणि इतर अधिमूल्य आणि श्रल्क आकारणीबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं सादर केलेला अंतिम अहवाल तसंच शिफारसी स्वीकृत करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली त्यामुळं या कालावधीत झालेल्या व्यवहारांच्या फरकाची वसुली करण्यात येणार असली तरी त्यावर व्याज आकारणी होणार नाही नागप्रर जिल्ह्यातील उमरेड इथल्या क्रीडा संक्लासाठीचं आरक्षण वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली हे क्षेत्र समपातळीवर नसून महामार्गावर असल्यानं तालुका क्रीडा संकुलासाठी ही जागा योग्य नव्हती

प्रसार माध्यमं ही आरशासारखी असतात नागपूरच्या प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थितीचं योग्य भान ठेवून सत्य गोष्टी उजेडात आणल्या असं प्रतिपादन नागपूरचे मावळते पोलीस आय्रक्त श्री

व्यंकटेशम् यांनी केलं त्यांनी आज आपला पदभार नवे पोलीस आयुक्त डॉ भुषणकुमार उपाध्याय यांच्याकडे सोपवल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते

भ्रषणक्रमार उपाध्याय यांच्या बद्दल बोलताना त्यांनी डॉ उपाध्याय यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले त्यांनी विविध पदांवर काम केलं असून त्यांचा अनुभव हा त्यांना त्यांच्या सध्याच्या कार्यकाळात नक्कीच उपयोगी पडेल असंही त्यांनी सांगितलं आव्हान आलं की संधी निर्माण होते आणि याच संधीचा उपयोग आपण करणार असल्याचं ही ते म्हणाले सक्षम आणि स्मार्ट वाहत्रकीला प्राथमिकता राहील असंही डॉ

नागपूरमध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण जरी वाढलं असलं तरी या गुव्ह्यांचं समूळ उच्चाटन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं य्रवकांना घरात बऱ्याच समस्या भेडसावत असतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली

जनसंपर्क वाढवण्यावर आपला भर राहणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तंबाखू प्रतिबंधित अन्नपदार्थावरील कारवाईची धडक मोहीम तीव्र करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील तंबाखूजन्य पदार्थाचं वाढतं व्यसन दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर कडक निगराणी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत